अभिनय क्षेत्रातला कमांडर हरपला अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन संसद पश्विम बंगाल मधील सीबीआय कारवाई आणि त्यावर तिथल्या पोलीसांनी घेतलेल्या भुमीकेचे पडसाद काल संसदेत उमटले विरोधकांनी सीबीआय कारवाई विरोधात घोषणाबाजी केली सत्ताधारी सदस्यांनी त्याला जोरदार प्रत्यूत्तर दिलं या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं दरम्यान आपल्या कारवाईत कोलकाता पोलीसांनी अडथळे आणून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच तक्रार सीबीआयनं केली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे विजय मल्ल्या नऊ हजार कोटींची बँकांची कर्ज बूडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करण्याच्या निर्णयावर ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी काल शिक्कामोर्तब केलं

मात्र यासबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार फक्त गृहमंत्र्यांना होते त्यानुसार आता प्रत्यार्पण मंजूर झालं आहे

एम नागेक्षर राव यांच्याकडून त्यांनी सूत्र हाती घेतली पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीनं शुक्ला यांच्या नियुक्तीला शनिवारी मान्यता दिली होती मघलगार्डन पर्यटकांसाठी आकर्षण असणारी राष्ट्रपती भवनातलं मुघल गार्डन कालपासून सामान्य नागरिकांसाठी खूलं करण्यात आलं

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत वार्ताहरांना या निर्णयाची माहिती दिली मुद्रांक शुल्क अभय योजना मुंबईत संक्रमण शिविरातील रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन आणि मोतीबिंद्र किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन आणि दूर्वल घटकांतील रुग्णांना सवलतींबाबत महत्वाचे निर्णयही कालच्या बैठकीत झाले

या अंदाजपत्रकात सध्याच्या करात कोणतीही वाढ नाही तसंच कोणतेही नवे कर प्रस्तावित नाहीत

जालना इथं आयोजित अखिल भारतीय पश्पक्षी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर या प्रदर्शनाचे आयोजक होते आपल्या भाषणात त्यांना उद्देशुन बोलताना मुख्यमंत्र्यांनी खेळकर भाषेत युती होईल त्यासाठी आपण पुढाकार घेऊ असा निर्वाळा दिला

पंतप्रधान किसान योजना नुकत्याच जाहीर झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा निधी मिळण्यासाठी आधार क्रमांकाची सक्ती नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे मात्र या योजनेतील निधीचे पुढचे हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक असणं अनिवार्य आहे असं मंत्रालयानं सांगितलं आहे

ऐकूया त्याबाबतचा हा वृत्तांत पौष अमावास्येला होणाऱ्या महोदय पर्वणीला गावोगावची ग्रामदैवत आपल्या भक्तांसह सागर किनारी तिर्थस्नानाला येत असल्यानं या पर्वणीला महत्व असतं पौष अमावास्या आणि श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो

त्यानिमित्ताने वेगुर्ल्याच्या सागरेश्वर तीर्क्षेत्री सुमारे पधरा देवस्वान्या तरंग काठी आणि भाविकासह तीर्थस्नानासाठी आल्या होत्या वेगुर्लेबरोबरच सावंतवाडी तालुक्यातुन पायी चालत देवस्वाऱ्या आणि भाविक सागरेश्वर किनारी दाखल झाले होते

विविध सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी नाश्ता सरबत चेंजिग रूम वगैरेची व्यवस्था केली होती

एकीकडे प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु असताना सिंधुद्गातल्या देवदेवता आणि हजारो भाविकानी सुद्धा महोदय पर्वणीनिमित्त तीर्थस्नानासाठी एकत्र येत आपली परंपरा जपली असंच म्हणावं लागेल

हजारे आंदोलन अहमदनगर केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि राज्यसरकारातले मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णा हजारे यांची भेट धेऊन त्यांच्या मागण्यांबाबत केंद्र आणि राज्यानं उचललेल्या पावलांची माहिती दिली पण अण्णांनी उपोषण सोडलं नाही महाजन आज पून्हा अण्णांना भेटणार आहेत तेव्हा त्यांचं समाधान होईल आणि ते उपोषण सोडतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला दरम्यान हजारे यांच्या समर्थकांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली असून काल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आजपासून राळेगणसिद्दी इथं चूल बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे

सातारा इथं किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या वीजनिर्मिती लोकार्पण आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते

हे रोखण्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे ते काल मुंबईत रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते पर्यावरण मंत्री पूणे महानगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनात उत्तम काम सुरु केलं असून राज्यातील महानगरपालिकांनी या पूणे मनपा मॉडेलचा स्वीकार करावा अशी सूचना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल केली ते मुंबईत पूणे महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन आढावा बैठकीत बोलत होते मनगंपीवार राज्यातील ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही त्यांना गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन अवघा महाराष्ट्र चूलमुक्त करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिली ते काल मुंबईत उज्ज्वला योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते

चारा छावण्यांची मागणीही वाढते आहे टंचाई आणि दुष्काळी उपाययोजने संदर्भात आयोजित बैठकीत जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजयक्मार देशमुख यांनी काल ही माहिती दिली राज्यपाल राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध स्पर्धामध्ये पदक मिळवणाऱ्या राज्यातील एनसीसी पथकाचा काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

धळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात विखरण येथील डाळींब फळ झाडांचं वाढीव मूल्यांकन करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांविरुध्द दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंत्रालयात शेतकरी धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येनंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली त्यातून दोंडाईचा ऊर्जा प्रकल्पासाठी केलेल्या भूसंपादनातील घोटाळा पुढे आला आहे ज्येष्ठ नागरिक धळे जेष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

व्यवसाय कर व्यवसाय कर गोळा करण्याचं मूळ उद्दिष्ट रोजगार हमी योजनेसाठी हे पैसे वापरण्याचं होतं

त्यामुळमं व्यवसाय कराचा उपयोग नियोजित उद्दीष्टासाठी होत नसल्यानं तो रद्द करा अशी मागणी पुण्यात काल सजग नागरिक मंच या स्वयंसेवी संस्थेनं केली आग जालना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात क्षीरसागर इथं एका गोठ्याजवळील चाऱ्याच्या गंजीला आग लागून गोठ्यात खेळणाऱ्या तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला काल सकाळी अकरा वाजता ही घटना घडली निधन रमेश भाकिर ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं काल मुंबईत निधन झालं

गेले वर्षभर ते कर्करोगानं आजारी होते अश्रृंची झाली फूले या नाटकातील लाल्याची भूमिका तसंच कमांडर हॅलो इन्स्पेक्टर या दूरचित्रवाणी मालिकांमधील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती मराठी चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता आपल्या अभिनय कौशल्यानं चित्रपट रंगभूमी आणि द्रचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या रमेश भाटकर यांच्या निधनानं एक कसदार अभिनेता गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे निधन नांदेड नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाप्राव पाटील आष्टीकर यांच प्रदीर्घ आजारनंतर काल सकाळी निधन झालं

हवामान राज्याल्या थंडीनं आता रजा घेतली आहे काल किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानही सरासरीपेक्षा जास्त होतं हवामान सर्वत्र कोरडंच आहे